आकाशवाणीच्या एफ

गोल्ड राजधानी व्रेप्रस्थ या वाहिन्यांवर राष्ट्रपतींचं भाषण श्रोत्यांना ऐकता येईल या भाषणाच्या स्थानिक भाषांमधल्या आवृत्तीचं आकाशवाणीच्या त्या त्या भाषेतल्या प्रादेशिक वाहिन्यांवर रात्री आठ वाजता प्रसारित केलं जाईल कोविंद यांच्या भाषणाचं प्रसारण होणार असल्यामुळे आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरुन दिल्या जाणा या प्रादेशिक बातम्या आज संध्याकाळी सातऐवजी पावणेसात वाजता प्रसारित होतील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

जम्मू क्षेत्रामधे लावलेले निर्बंध उठवल्यानंतर तिथल्या परिस्थितीत हळूहळू सुधारणा होत आहे काश्मिर खो यात काही ठिकाणी मात्र अजूनही निर्बंध लागू आहेत जम्मू कश्मीर सरकारचे प्रवक्ते रोहीत कन्सल यांनी आज श्रीनगरमधे पत्रकार परिषदेत ही माहिती दिली स्वातंत्र्यदिन समारंभ साजरा करण्यासाठी संपूर्ण तयारी झाली असल्याचही त्यांनी सांगितलं जम्मू क्षेत्रातील निर्बंध हटवल्यानंतर तिथले शाळा तसंच त्रेर संस्था नियमित सुरु झाल्या असल्याचं जम्मू कश्मीरचे अतिरिक्त पोलीस महासंचालक मुनीर खान यांनी यावेळी ही माहिती दिली काश्मिरमधल्या काही भागात अद्याप निर्बध कायम असले तरी ते सर्व बाबतीत नसल्याचं त्यांनी स्पष्ट केलं राज्यात स्वातंत्र्यदिन समारंभ शांततेत साजरा व्हावा यावर सध्यातरी भर देण्यात आला आहे असंही खान यांनी यावेळी स्पष्ट केलं जम्मू कश्मीरमधल्या सर्व उपायुक्तांनी तिथल्या सरपंचांना स्वातंत्र्य दिनाला आपापल्या पंचायतींमध्ये ध्वजारोहण करायला सांगावं असे निर्देश जम्मू कश्मीरचे राज्यपाल सत्यपाल मलिक यांनी दिले आहेत जम्मू कश्मीरमधल्या राजभवनात काल संध्याकाळी झालेल्या बैठकीत राज्यपालांनी हे निर्देश दिले असं सरकारी सूत्रांनी सांगितलं आहे प्रत्येक जिल्ह्यात झालेल्या ध्वजारोहणासाठी झालेली तालीम तसंच स्वातंत्र्यदिनासाठी केलेली व्यवस्था याविषयी राज्यपालांनी या बैठकीत माहिती घेतली यावेळी मलिक यांनी राज्यातल्या सुरक्षा तसंच कायदा आणि सुव्यवस्था मूलभूत आणि अत्यावश्यक सेवांची व्यवस्था याचाही आढावा घेतला या बैठकीत मलिक यांनी राज्यातल्या वैद्यकीय सेवा सुविधांबाबतही माहिती घेतली स्पष्ट धोरण आणि योग्य दिशेमुळे आपलं सरकार दुस या कार्यकाळात अल्पावधीतच महत्त्वाच्या गोष्टी साध्य करु शकलं असं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे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 जलशक्ती मंत्रालयाच्या निर्मितीतून सरकारनं वर्तमान काळातला सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न सहज हाताळला पाणीपुरवठा आणि जलसंधारणात सुधारणा करण्यासाठी सरकारनं एकात्मिक द्वृष्टीकोन स्वीकारला असं मोदी म्हणाले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 स्वातंत्रदिनाच्या पार्धभूमीवर संसद भवन परिसरात केलेल्या आकर्षक बहुरंगी विद्युत रोषणाईचं काल प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी उद्घाटन केलं

ई डी दिव्यांचा वापर केला आहे हे दिवे सामान्य विद्युत दिव्यांच्या तुलनेत केवळ एक पंचमांश विजेचा वापर करतात

दरम्यान मुख्यमंत्री बी एस येदियुरप्पा यांनी शिवमोग्गा जिल्ह्यातल्या पुस्रस्त भागांना भेट देऊन घरं पीकं रस्ते आणि मिरतींना पावसामुळे पोचलेल्या हानीचा आढावा घेतला महाराष्ट्राच्या पूर्यस्त भागात रोगराईला आळा घालण्यासाठी परिणामकारक उपाय योजना करण्याच्या दृष्टीनं राज्यसरकार या भागांमधे रोगनिहाय सर्वेक्षण करणार आहे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

मधुमेह रक्तदाव आणि तिर आजार असणा या लोकांना तंदुरुस्त ठेवण्यासाठी दररोज गोळ्या घेण्याचा सल्ला आरोग्य कर्मचारी देत आहेत मदत शिबीरांमधे राहणा या लोकांना मोफत गोळ्या दिल्या जात आहेत असं आरोग्य विभागाचे प्रधान सचिव डॉक्टर प्रदीप व्यास यांनी सांगितलं पश्विम महाराष्ट्रात आलेला पूर आणि त्यात झालेल्या जीवित हानीच्या पार्डभूमीवर मुख्यमंत्री आणि राज्यपालांनी स्वातंत्र्यदिनानिमित्त आयोजित कार्यक्रम रद्द केले आहेत मात्र उद्या मुख्यमंत्री मंत्रालयात तर राज्यपाल पुण्यात तिरंगा फडकावतील दरम्यान कृष्णा आणि पंचगंगा नद्यांच्या पाण्याची पातळी अजूनही धोक्याच्या पातळीवर असली तरी त्यात बरीच घट झाली आहे लाखो लोकांच्या पुनर्वसनावर भर दिला जात असून जनजीवन पूर्वपदावर येऊ लागलं आहे

पुराच्या काळात नऊ दिवसात पश्विम महाराष्ट्रात एकोणपन्नास जणांचा मृत्यू झाला आसामचे मुख्यमंत्री सर्वानंद सोनोवाल यांनी काल केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची नवी दिल्ली क्रें भेट घेतली आणि एनआरसी अर्थांत राष्ट्रीय नागरिक नोंदवहीच्या अंतिम आवृत्तीच्या प्रकाशनानंतर राज्यातली कायदा आणि सुव्यवस्थेसह तेर विविध मुद्यांवर चर्चा केली आसाममध्ये नुकत्याच आलेल्या पुरानं झालेल्या हानीची देखील त्यांनी शाह यांना माहिती दिली

भारताच्या दुसऱ्या चांद्रमोहीमेतलं चांद्रयान दोन हे यान आज पृथ्वीच्या कक्षेतून बाहेर पडलं आणि त्याची चंद्राच्या दिशेनं वाटचाल सुरू झाली आहे या यानाला पृथ्वीच्या कक्षेतून चंद्राच्या दिशेनं पाठवण्याची अतिशय महत्त्वाची प्रक्रिया झोनं यशस्वी केली

या भागापर्यंत अद्याप कोणताही देश पोहोचलेला नाही कश्मीरचा प्रश्न भारत आणि पाकिस्तान यांनी मिळून सोडवला पाहिजे असं संयुक्त राष्ट्र संघाच्या सुरक्षा समितीचं अध्यक्षपद सध्या सांभाळणा या पोलंडन म्हटलं आहे पोलंडचे परराष्ट्र मंत्री जासेक जापूतोविज यांनी न्यूयॉर्क िं बातमीदारांशी बोलताना सांगितलं की दोन्ही देश दोघांनाही लाभदायक ठरेल असा तोडगा काढू शकतात कश्मीर प्रश्नी भारत आणि पाकिस्तान यांच्यात द्विपक्षी चर्चेनच मार्ग सुटू शकतो असं गेल्या आठवड्यात युरोपीय संघानं म्हटलं होतं भारतानं संयुक्त राष्ट्रांच्या विशेष उद्दिष्ट विश्वस्त निधीमध्ये निवासी समन्वयक प्रणालीसाठी दहा लाख डॉलरचं योगदान दिलं आहे संयुक्त राष्ट्रांमधले भारताचे स्थायी प्रतिनिधी सय्यद अकबरउद्दीन यांनी ट्वीटरवरून ही माहिती दिली आहे संयुक्त राष्ट्रांच्या विकास प्रणालीत सुधारणा करण्यासाठी योगदान देताना भारताला समाधान वाटत असल्याचं त्यांनी सांगितलं भारत आणि वेस्ट डिज यांच्यातला तिसरा एकदिवशीय क्रिकेट सामना आज पोर्ट ऑफ स्पेन डि होणार आहे संध्याकाळी सात वाजता हा सामना सुरु होईल त्यांचं समालोचन आकाशवाणीवरुन संध्याकाळी साडे सहापासून सामना संपेपर्यंत हिंदी आणि श्रेजीतून आलटून पालटून केलं जाईल एफ एम रेनबोवर आपण ते ऐकू शकाल या सामन्यानंतर दोन्ही संघांमधे दोन कसोटी सामन्यांची मालिका होणार आहे